माल जप्त हिमाचल प्रदेशात लाहौल आणि स्पिती खोऱ्याचं प्रवेशद्वार असलेली रोहतांग खिंड वाहतुकीसाठी खुली दक्षिण चीन समुद्रात भारत आणि सिंगापूरचा संयुक्त नौदल सराव सुरु विोलियन खुल्या टेनिस स्पर्धेत गतविजेत्या राफेल नदालची नवव्यांदा विजेतेपदावर मोहोर दुसरी भारतीय खुली आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धा आजपासून गुवाहाटी कें सतराव्या लोकसभेसाठीची मतदान प्रक्रीया यशस्वी झाल्याचं निवडणूक उपायुक्त उमेश सिन्हा यांनी सांगितलं

महिला तसंच वरिष्ठ नागरिकांनी मोठया संख्येनं मतदानाचा हक्क बजावल्याचं ते म्हणाले काही अपवाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत झाली

दिल्लीच्या चांदणी चौक लोकसभा मतदारसंघातल्या एका केंद्रावर फेरमतदान झालं

लोकसभा निवडणुकांच्या प्रक्रीयेत सहभागी झालेल्या सर्वाचे मुख्य निवडणुक आयुक्त सुनील अरोरा यांनी आभार मानले आहेत सर्व मतदार विशेषतः ज्येष्ठ नागरीक महिला दिव्यांग मतदार सर्व राजकीय पक्ष तसंच सर्व संबंधितांचे आपण आभारी असल्याचं अरोरा यांनी काल प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे

काही अपवाद वगळता पूर्ण मतदान प्रक्रीया शांततेन निर्भय आणि नैतिक वातावरणात पार पडली असं त्यांनी म्हटलं आहे निवडणुकीदरम्यान महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल अरोरा यांनी वृत्तपत्रं आणि प्रसारमाध्यमांचे ही आभार मानले आहेत

लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान अतिशय खालच्या पातळीवर जाऊन झालेले आरोप प्रत्यारोप तसंच जनतेच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी वैयक्तीक टीका झाल्याबद्दल उपराष्ट्रपती एम व्यंकैय्या नायडू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे कोस्टारिका विद्यापीठानं अलिकडेच नायडू यांना मानद डॉक्टरेट बहाल केली त्यानिमित्त आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते आपण एकमेकांचे शत्रू नव्हे तर प्रतिस्पर्धी आहोत हे राजकीय नेत्यांनी लक्षात ठेवावं तसंच शिवराळ भाषेचा वापर करु नये असं ते म्हणाले सर्व राजकीय पक्ष जनता आणि माध्यमांनी याबाबत गांभीर्याने विचार करावा असं आवाहन त्यांनी केलं प्रधानमंत्री मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते आणि अन्य लोकप्रतिनिधी पदांचा आदर करण्याचं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं दर पाच वर्षांनी लोकप्रतिनिधींच्या कामगिरीचं लेखापरीक्षण केलं जावं तसंच माध्यमांनीही आपली मतं आणि बातम्या यांची सरमिसळ करु नये अशी सूचना त्यांनी केली शांतता आणि अहिंसेच्या तत्त्वाचं पालन करणारा देश म्हणून जगभरात भारताचा आदर केला जातो असं नायडू म्हणाले भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचं केंद्रात पुनरागमन होईल असा अंदाज बहुतांश मतदानोत्तर कल चाचण्यांनी वर्तवला आहे

राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळणार नाही असंही काही वाहिन्यांच म्हणणं आहे

येत्या वर्षभरात पोर्टलच्या तिसऱ्या आवृत्तीमध्ये कृत्रिम बुद्धीसंपदेचा समावेश करण्याचा मानस कॉर्पोरेट व्यवहार सचिव उंजेती श्रीनिवास यांनी व्यक्त केला हिमाचल प्रदेशात लाहौल आणि स्पिती खोऱ्याचं प्रवेशद्वार म्हणून ओळखली जाणारी रोहतांग खिंड बॉर्डर रोड ऑर्गेनायझेशन संघटनेने वाहतूकीसाठी खुली केली आहे यामुळे कुल्लू मनाली भागात राहणाऱ्या लाहौलच्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे

भारत आणि सिंगापूरच्या नौदलाने दक्षिण चीन समुद्रात सिम्बएक्स या वार्षिक सागरी द्विपक्षीय कवायतीत भाग घेतला आहे काल या द्विपक्षीय कवायतींना प्रारंभ झाला असून त्या बुधवार पर्यंत चालणार आहेत यावेळी आकाशात तसंच जमिनीवरील लक्ष्याचा भेद प्रगत एरिअल ट्रॅकिंग समन्वित लक्ष्यभेदी सराव आणि सामरिक अभ्यास आयोजित करण्यात आल्याचं भारतीय नौदलानं प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे अमेरिकेच्या हितसंबंधांना बाधा आणल्यास ज्ञिणचा नायनाट करण्याचा ज्ञिरा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यानी दिला आहे ज्ञिण अमेरिका दरम्यान तणाव वाढत असून अमेरिकेने आखातात विमानवाहू संहारक नौका तैनात केल्या आहेत ट्रंप यांचे सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन िज्ञाणवर दबाव वाढवण्याच्या मताचे आहेत तर ित्र मंत्रिमंडळ सदस्यांचा त्याला विरोध आहे दरम्यान युद्धाची शक्यता असल्याची पुरेपूर कल्पना आपल्याला असल्याचं अरुणाचल प्रदेशात चांगलांग जिल्ह्यात आसाम रायफल्सच्या नवव्या रेजिमेंटनं तीन घुसखोरांना ताब्यात घेतलं आहे

तसंच तीन मोबाईल फोन आणि काही आक्षेपार्ह कागदपत्रंही जप्त करण्यात आली आहेत

गुवाहाटी कें आजपासून दुसरी भारतीय खुली आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धा सुरु होत आहे

आशियाई स्पर्धेचे सुवर्ण पदक विजेते बाटुरोव्ह बोबो आणि मिराझखलीलोव्ह मिराझीझबेक हे सुद्धा या स्पर्धेत सहभागी होणार आहेत